संसदेचं कामकाज स्रळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्यावर या बैठकीत भर राहील राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही उद्या राज्यसभेतल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे केंद्र सरकारनही उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

तामिळनाडू मधल्या सरकारी कर्मचा यांना पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठतेच्या आधारे मिळणारं आरक्षण बेकायदेशीर असल्याचं मद्रास उच्च न्यायालयानं जाहीर केलं आहे पदोन्नतीमधे आरक्षणाला आव्हान देणा या याचिकेवर न्यायमूर्ती एम

सुंदरेश आणि टीकारमण यांच्या खंडपीठान भरती संबधातली आरक्षणाची बिंदू नामावली ज्येष्ठता आणि पदोन्नतीसाठी वापरता येणार नाही असं जाहीर केलं ग्णवत्तेच्या आधारावरच ज्येष्ठता दिली जावी असं न्यायालयानं आपल्या आदेशात सांगितलं आहे

झारखंड विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणूकीची अधिसूचना आज जारी झाली

पहिल्या टप्प्यासाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे

महाराष्ट्रात पहिल्यादाच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांचं आघाडी सरकार स्थापन होण्याच्या दिशेनं हालचाली सुरु आहेत तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करतील आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला तिन्ही पक्षांचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार आहेत या भेटीत सत्ता स्थापनेबाबत नव्हे तर अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतक यांच्या न्कसानाबाबत राज्यपालांशी बोलणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव सहस्री घोष रॉय यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय पथकानं न्कताच ओदिशाचा दौरा करुन चक्री वादळामुळे झालेल्या न्कसानाचा आढावा घेतला ओदिशामधे भात पिकांचं अतोनात न्कसान झालं असून द्रध्वनी यंत्रणा कोलमडली आहे असं त्यांनी सांगितलं या पथकानं भद्रक बालष्ठवर केंद्रपाडा आणि जगतसिंहप्र या जिल्ह्यांना भेट दिली लवकरच हे पथक केंद्रसरकारला याबाबत आपला अहवाल आणि सूचना सादर करणार आहे राष्ट्रीय प्रेस दिवसाच्या निमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसार माध्यमांना श्भेच्छा दिल्या आहेत पत्रकारितेतलं स्वातंत्र्य सशक्त लोकशाहीसाठी आवश्यक असून त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे असं ते म्हणाले प्रसार माध्यमांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र त्यांनी खोट्या वृत्तांना थारा देता कामा नये आणि जनतेची दिशाभूल होणार नाही यांची काळजी घ्यायला हवी असं सांगून जावडेकर म्हणाले कोणत्याही स्वातंत्र्याला नैतिकतेचा आधार असायला हवा

आग लगब्रच आटोक्यात आणली तसंच जखमी कर्मचा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं

दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी आज आपल्या पदाचा राजिनामा दिला संघटनेत असलेले अंतर्गत वाद आणि दबावामुळे आपण राजीनाम देत असल्याचं शर्मा यांनी सांगितलं श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदाना दरम्यान काही हिंसक घटना घडल्याचं वृत्त आहे अन्राधाप्रम इथं मतदारांना घेऊन जाणा या बसगाइयांना काही अज्ञात लोकांनी अडवून आग लावण्याचा प्रयत्न केल्याच पोलिसांनी सांगितलं या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत काही मतदान केंद्रावर ठराविक उमेदवारालाच मतदान करण्याची जबरदस्ती मतदारांवर करण्याच्या घटना घडल्या श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी जनतेला शांततापूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे

गोटाबाया यांना सिंहली समुदायाचा तर स्जित यांना अल्पसंख्याक तमिळ आणि मुस्लीमांचा पाठींबा आहे बांग्लादेशमधे कांद्यांचे चढे भाव लक्षात घेता त्र्कस्तान आणि इजिप्तकडून हवाई मार्गनं तातडीनं कांदा आयात करण्याचा निर्णय बांग्लादेश सरकारनं घेतला आहे बांग्लादेशमधे न्कत्याच आलेल्या ब्लब्ल चक्रीवादळामुळे कांद्याची आयात होऊ शकली नाही मात्र लवकरच सम्द्रमार्गे जहाजानं मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होणार आहे

हाँगकाँग ख्ल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने द्खापतीम्ळं माघार घेतल्यानं श्रीकांतला प्ढे चाल मिळाली कालच्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीकांतनं त्याच्यावर आघाडी घेतली होती